उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमधल्या नंदग्राम भागात गटार साफ करताना पाच साफई कामगारांचा गुदमरुन मृत्यू प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आज पासून फ्रान्स संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले ही भेट परस्परातील संबंध दृढ होण्यासाठी महत्वाची ठरणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पहिल्या भेटीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या पॅरिस इथं भेटीसीठी आपण उत्सुक असल्याचं म्हटलं असून व्यापार स्रक्षा ऊर्जा संरक्षण दहशतवादाचा बीमोड सागरी संबंध आदी विषयांवर ते संवाद साधतील फ्रान्सचे प्रधान मंत्री एडवर्ड चार्ल्स फिलिप्पे यांनाही ते भेटणार आहेत सायबर सुरक्षा सौर ऊर्जा सहयोग माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त भागीदारी अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीत त्यांना प्रतिष्ठीत ऑर्डर ऑफ झायाद या पुरस्कारांनं गौरविलं जाणार आहे तसंच आबु धाबी इथे राजे शेख मोहम्मद बिन झायेद अल न्हायान यांच्याशी चर्चा करणार आहेत बहारीनचे प्रिंन्स शेख खलिफा बीन सलमान अल खलिफा तसंच राजे शेख हमाद बिन इसा अल खलिफा यांचीही मोदी भेट घेणार आहेत बहारीनला भेट देणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री आहेत आयएनएक्स मीडिया प्रकरणी काल रात्री अटक केलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांना आज दिल्लीत विशेष न्यायालयानं जामीन नाकारला असून चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे

नियमाप्रमाणे चिदंबरम यांची वैद्यकीय तपासणी करावी असंही न्यायाधीशांनी सांगितलं कोठडीमधे चिदंबरम यांना त्यांच्या क्टुंबियाना तसंच वकिलाना दररोज अर्धा तास भेट घ्यायला ही न्यायालयानं मान्यता दिली आहे कश्मीर मधल्या ब याच भागातील निर्बध शिथिल करण्यात आले असून दैनदिन कामकाज हळुहळु पूर्वपदावर येत आहे

काश्मीर खो यात एकही अनुचित घटना घडली नसल्याचं अधिका यांनी सांगितलं श्रीनगर शहरातल्या काही ऑटो रिक्षा तसंच टॅक्सी सेवा सुरु झाल्या आहेत तसंच माध्यमिक शाळेतील शिक्षकांची उपस्थिती तसंच सरकारी कार्यालयातली उपस्थितीही वाढू लागली आहे श्रीनगरसह काश्मीरमधील अनेक भागात निर्बंध शिथिल करण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणाचाही हस्तक्षेप किंवा मध्यस्थी भारताला मान्य नाही असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे

यासंदर्भात आज झालेल्या आढावा बैठकीत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा निर्णय घेतला अशी माहिती पर्यावरण मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात दिली आहे या निर्णयामुळे पवन उर्जा क्षेत्राला चालना मिळेल तसंच पवन उर्जाही स्वस्तात उपलब्ध होऊ शकेल असं जावडेकर यांनी म्हटल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे सौर उर्जा प्रकल्पांसह इतर नवीकरणीय उर्जाप्रकल्पांना असं शुल्क लागू नाही ही बाबही जावडेकर यांनी या बैठकीत अधोरेखीत केली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते गरिबांच्या गृहनिर्माणासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितल्या अतिरिक्त जमिनींचं वाटप करणं गावखेड्यांमधे बँकांचं जाळं वाढवणं महाराष्ट्र ग्जरात आणि दमण दीवमधल्या जमीन हस्तांतरणाबाबतच्या प्रश्नांवरच्या उपाययोजना आणि पोलीस यंत्रणेच्या आध्निकीकरणाबाबतची चर्चा या बैठकीत करण्यात आली सहभागी राज्यांनी अंमली पदार्थांचा व्यापार आणि गंभीर गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता बाळगावी असं आवाहन गृहमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दीव दमण आणि दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते उतर प्रदेशातल्या गाझियाबादमधल्या नंदग्राम भागात गटार सफाई करताना पाच स्वच्छता कामगारांना शोध घेत असताना गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला या स्वच्छता कामगारांच्या मृत्यूबद्दल उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी हळहळ व्यक्त केली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश त्यांनी जल निगमच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत या घटनेची चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले असून येत्या दोन दिवसात अधिका यांनी या चौकशीचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत जम्मू कश्मीरमधल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना ताब्यात ठेवण्याच्या निषेधार्थ नवी दिल्लीतल्या जंतरमंतर इथं विरोधी पक्षांनी आज आंदोलन केलं नेत्यांना सोडून द्या दळणवळण सेवा सुरु करा जम्मू कश्मीरची परिस्थिती पूर्वपदावर आणा अशा मागण्या विरोधकांनी केल्या आंदोलनकर्त्या नेत्यांमधे गुलाम नबी आझाद सीताराम येचुरी शरद यादव आदी नेत्यांचा समावेश आहे

वांडस्वर्थ तुरुंगात मार्चपासून नीरव मोदीला ठेवण्यात आलं आहे नीरव मोदीचा जामीन फेटाळल्यानंतर इंग्लंडच्या उच्च न्यायालयात व्हीडीयो लिंकच्या माध्यमातून तो द्स यांदा न्यायालयात हजर झाला केंद्र सरकारनं गृह सचिव पदावर अजयक्मार भल्ला यांची निय्क्ती केली आहे भल्ला सध्या गृहमंत्रालयात विशेष कार्यअधिकारी म्हणून कार्यरत आहेत सध्या गृहसचिवपदी असलेले राजीव गाबा यांची कॅबिनेट सचिवपदी निय्क्ती झाली आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर प्रसाद आज दोन दिवसांचा नेपाळ दौरा आटोपून भारतात परतले जयशंकर यांच्या नेपाळ भेटीच्या आजच्या द्सऱ्या दिवशी भारत नेपाळ संय्क्त समितीच्या पाचवी बैठक झाली

जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप क्मार ग्यावाली यांनी या बैठकीचं संय्क्त अध्यक्षपद भ्षवलं

ही बैठक यशस्वी झाल्याची माहिती जयशंकर यांनी ट्विटरवरून दिली आहे या बैठकीत दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा सर्वकष आढावा घेऊन परस्पर सहकार्यासाठीची क्षेत्र निश्चित केल्याचंही जयशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे आर्थिक भागिदारी व्यापार आणि दळणवळण उर्जा आणि जलस्त्रोत तसंच सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्यांवर या बैठकीत भर दिला गेला असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिदधीपत्रकात म्हटलं आहे यावेळी दोन्ही देशांमध्ये अन्न सुरक्षा आणि मानकांसंदर्भातला सामंजस्य करारही करण्यात आला जयशंकर यांनी आज नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांचीही सदिच्छा भेट घेतली या भेटीवेळी नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी भारताचे नेपाळमधले राजदूत मनजीवसिंग प्री आणि नेपाळच्या भारतातल्या राजदूत नीलांबर आचार्य हे देखील उपस्थित होते